दिवंगत लक्ष्मणराव इनामदार जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई विद्यापीठात आयोजित केलेल्या व्याख्यानात ते आज बोलत होते शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं प्रधानमंत्री फसल विमा योजना कृषी सिंचाई योजना जन धन आणि मुद्रा योजना अशा अनेक योजना राबवल्या असून त्यांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी सहकार क्षेत्रानं सक्रिय योगदान द्यावं असं ते म्हणाले सहकार क्षेत्रापुढच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी या क्षेत्रात महिला आणि युवावर्गानही आपलं सक्रिय भरीव योगदान द्यायला हवं असं त्यांनी सांगितलं सहकार क्षेत्रात वाढणारी कर्जाची थकबाकी संसाधनाचा अपुरा वापर या गोष्टी सहकार क्षेत्राला मारक आहेत असंही उपराष्ट्रपतींनी यावेळी नमूद केलं राज्य मागासवर्ग आयोगानं मराठा आरक्षणासंदर्भात आपला अहवाल आज राज्य सरकारला सादर केला आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश एन

गायकवाड यांनी मुख्य सचिव डी

जैन यांच्याकडे मंत्रालयात हा अहवाल सुपूर्द केला मराठा समाजाच्या आर्थिक शैक्षणिक समाजिक स्थितीचा आढावा या अहवालात घेतला आहे या अहवालाचा अभ्यास करुन यापुढची कार्यवाही केली जाईल असं जैन यांनी बातमीदारांना सांगितलं मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे आदिवासींचे बोगस प्रमाणपत्र मिळवून त्याचा गैरवापर करणाऱ्यांची चौकशी करावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाईकरावी वनसंपदेचं संरक्षण आदिवासींचा निवास असलेलं क्षेत्र पैसा म्हणून घोषित करावे महिलांचं सबलीकरण शासकीय शैक्षणिक योजनेची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने आज आझाद मैदानात आदिवासींचा मोर्चा दाखल झाला आहे या मोर्चाचे नेतृत्व चैतराम पवार गोवर्धन मुंडे हे करीत आहेत आदिवसी कल्याण मंत्री विष्णू सावरा मोर्चाला सामोरे गेले औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्यात धनगाव इथं आज नाथ उद्योग समूहाच्या जागतिक दर्जाच्या अन्न प्रक्रिया केंद्राचं उद्घाटन केंद्रीय अन्न प्रक्रीया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या हस्ते झालं उद्योगमंत्री सुभाष देसाई खासदार चंद्रकांत खैरे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे या कार्यक्रमाला उपस्थित होते कृषी क्षेत्रात उल्लेखनीय संशोधन करणारे शास्त्रज्ञ डॉ भगवान कापसे डॉ सतीश रैना डॉ ईश कुमार डॉ चंद्रा पाठक डॉ

यू बेग धुळे जिल्ह्यातले आधुनिक शेतकरी सुनिल पाटील यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

शेतकऱ्यांचा माल ग्राहकापर्यंत जाईपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्यामुळे शेतमालावर प्रक्रिया करून त्याचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळवून देण्याची या प्रकल्पाची संकल्पना आहे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा टोल ऑपरेट ट्रान्सफर उपक्रम गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे प्राधिकरणानं आज मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते टोल वसुलीसाठी रस्ते वाहतूक मंत्रालय सर्वोत्तम तंत्रज्ञानाची निवड करत असल्याचं गडकरी यांन यावेळी सांगितलं रस्ते सुरक्षा आणि रस्त्यांची देखभाल महत्वाची असल्याचं ते म्हणाले